आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते

आज शांतता आणि सौहार्द यांचा अर्थ केवळ युद्ध न होणे इतकाच नाही तर गरिबातल्या गरीब व्यक्तीचा विकास हेच शांततेचं खरं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं

यावेळी त्यांनी सरदार पटेल यांचं स्मरण करुन त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला सरदार पटेल यांची वैचारिक परिपक्वता आणि धोरणात्मक कौशल्य यामुळेच आज आपण एकसंध भारत पाहू शकत आहोत असं ते म्हणाले

पर्यावरण रक्षणावर तोडगा काढण्यासाठी आपल्याला आपल्याच संस्कृतीचा अंतर्शोध घ्यायचा असल्याचं सांगून पंतप्रधानांनी देशातल्या विविध संस्कृती आणि त्यांचा निसर्गाशी असलेला संबंध याची माहिती दिली नुकत्याच झालेल्या आशियाई पॅरा गेम्स आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं या खेळाइंची प्रबळ इच्छाशक्ती आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीशी लढून पुढे जाण्याची त्यांची जिद्द सर्व देशवासीयांना प्रेरणा देणारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले यंदाच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे पुढच्या महिन्यात भुवनेश्वर इथं ही स्पर्धा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या काल साजरा झालेल्या इन्फंट्री दिनानिमित्त भारतीय सैन्याच्या सदस्यांना पंतप्रधानांनी वंदन केलं तसंच आगामी धनत्रयोदशी दिवाळी भाऊबीज छटपूजा या सणांच्या देशवासीयांना श्भेच्छा दिल्या

खुराणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दःख व्यक्त केलं आहे

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानिस्वामी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली जनभावना आणि राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन या दोघांच्या सुटकेची विनंती आपण केल्याचं पलानीस्वामी यांनी सांगितलं

या निर्णयावर संबंधित उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितल्यानंतर न्यायालयानं या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती त्यानंतर संचालनालयानं परराराज्यातल्या उमेदवारांना नियुक्ती नाकारण्याची अट मागे घेतल्यानं आता ही प्रक्रिया पुन्हा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतानं जपानचा तीन दोन असा पराभव केला

याबरोबरच फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं सर्व गटांमधलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे